राज्यपाल गंगाप्रसाद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

प्रेमसिंग तमांग यांनी मात्र ही निवडणूक लढवली नव्हती

या बैठकीनंतर गटाचे नेते पेमा खांडू हे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा सादर करतील

दरम्यान भाजपला पाठींबा देण्याबाबतचा निर्णय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून घेऊ असं संयुक्त जनता दलानं म्हटलं आहे पक्षाचे अध्यक्ष नीतीश कुमार हे या बाबतचा निर्णय घेतील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

आज सकाळी त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं भाजप अध्यक्ष अमित शहा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंतप्रधानांसह काही खासदारांना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ देतील असं अधिकृत वृत्तात म्हटलं आहे उत्तरप्रदेशातल्या घोसी इथले बहुजन समाज पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अतुल राय यांच्या अटकेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्व न्यायालयानं फेटाळली आहे राय यांच्याविरोधात वाराणसी इथल्या एका विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे त्यांच्याविरोधात गेल्या एक मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या अटकेच्या मागणीला स्थगिती देण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या सुटीतल्या पीठानं ही याचिका फेटाळून लावली

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट सचिवांसह सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आयोगानं याबाबत निर्देश दिले गेल्या दहा मार्चपासून देशभरात आचार संहिता लागू होती काळा पैसा वैध करण्यासंदर्भात उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांचा अटकपूरव जामीन रद्द करण्याच्या अंमलबजावणी संचालनालय ईडीच्या मागणीवर दिल्ली उच्च न्यायालयानं रॉबर्ट वाड्रा यांना आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं वाड्या यांना आज याबाबत नोटीस जारी केली न्यायालयानं गेल्या एक एप्रिल रोजी वाड्रा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे मात्र वाड्रा हे तपासात सहकार्य करत नसल्यामुळे हा जामीन रद्द करण्याची मागणी ईडीनं केली आहे

लाहोरजवळ नारोवाल इथं असलेला हा राजवाडा सुमारे चार शतकांपूर्वी बांधण्यात आला आहे या चार मजली राजवाड्यात सोळा खोल्या असून प्रत्येक खोलीला तीन दरवाजे आणि चार खिडक्या आहेत समाजकंटकांच्या या टोळक्यानं या पैकी काही दरवाजे आणि खिडक्या विकून टाकल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

हरिद्वार इथं पत्रकार परिषदेत बोलताना रामदेव यांनी लोकसंख्येचा विस्फोट हा देशासाठी घातक असल्याचं सांगितलं यापासून बचावासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना मतदानाचा अधिकार नाकारणं तसंच तिसऱ्या आणि त्यापुढच्या अपत्यांना सरकारी नोकरी निवडणुकांची उमेदवारी वा तत्सम लाभ नाकारणं यासारखे कायदे करण्याची गरज रामदेव यांनी व्यक्त केली नागपूर जवळील आंबाझरी वन क्षेत्राला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे